संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरु झालं त्यावेळी ते बोलत होते

या क्रषी सुधारणा कायद्यांच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांना नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अधिकारही दिले आहेत क्रषी क्षेत्राला अधिक लाभ देण्यासाठी सरकार क्रषी क्षेत्रात आध्निक पायाभूत सुविधांवर काम करत आहे असं राष्ट्रपतींनी अभिभाषणातून स्पष्ट केलं कोविड काळात सरकारकडून करण्यात आलेली मदत कृषी कायद्यांना दिलेली मंजूरी आत्मनिर्भर भारत विविध योजना त्यांचे फायदे यावर राष्ट्रपतींनी भाष्य केलं भारतानं कोरोना महामारीचा एकज्टीनं सामना केला असून लस निर्मितीतही भारत पुढे असल्याचं त्यांनी नमूद केलं सरकारनं योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांमुळे लाखो लोकांचे प्राण वाचले असं राष्ट्रपती म्हणाले

ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते अधिवेशनात वेळेचा पूर्ण उपयोग व्हावा आणि संसद सदस्यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपलं योगदान द्यावं असं पंतप्रधान म्हणाले

भारतीय धून ही यंदाच्या बीटिंग द रिट्रीट सोहळ्याचं मुख्य आकर्षण असणार आहे

बीटिंग द रिट्रीट सोहळ्यातली पहिली धून ही सुवर्णमहोत्सवी विजय धून म्हणून सादर केली जाईल सारे जहां से अच्छा या लोकप्रिय गीताच्या धून प्रस्त्तीनं सोहळ्याचा शेवट होणार आहे

प्रदीप व्यास यांनी काल दिली

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली आहे

यासंदर्भातला आदेश आज जारी करण्यात आला

गेल्या वर्षभरापासून आपण कोविडचा लढा लढत असून परिस्थितीत झपाट्यानं सुधारणा होत आहे या पार्श्वभूमीवर हे साहित्य संमेलन आरोग्याची प्रेपूर काळजी घेऊन पार पाडलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले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

या बांधकामासाठी केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात येणाऱ्या चौथ्या टप्प्यातल्या निधीच्या धनादेशाचे वाटप नगराध्यक्ष सुरेखा जिठावार यांच्या हस्ते करण्यात आलं